कोरोंना प्राद्र्भावच्या पार्श्वभूमीवर गुढी पाडव्याचा मंगल सणआपण आपापल्या घरी अत्यंत साधप्रणान साजरा करावा

कृषी संबंधित जी काही मालवाहतूक आह ती स्रळीतपण चालू राहील याची दक्षता आम्ही घप्त आहोत जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकी मध्य कोणताही अडथळा यप्ताार नसल्याचं त्यांनी स्पष्ट कालं मात्र अशी वाहतू करण यांनी आपल्या आस्थापनद्व नाव वाहनावर नोंदवण तसब्ध कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र बाळगण आवश्यक असल्याच त्यांनी सांगितल न्कताच प्ण्यात मास्कच्या काळाबाजारीवर पोलिसांनी क्लम्म्या कारवाईच कौत्कही त्यांनी यावळी क्लम् करोणा व्हायरसच्या परिस्थितीत रक्ताचा त्टवडा पडत असून रक्तदानाच अनन्यसाधारण महत्व ओळखून अनक्क स्वयंसव्वी संस्थांनी यामध्य प्ढाकार घप्रल्याचं त्यांनी नमूद कालं

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका परिचारिक्र्या समावधा असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी दिली वाशिम इथं परदश्वातून परत आलक्ष्या नागरिकांना निगराणीखाली ठक्वण्यासाठी जिल्हा महिला रुग्णालय परिसरातील शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन वाई तयार करण्यात आला आहप या दोन्ही वाईची आज जिल्हाधिकारी हृषीकश मोडक यांनी पाहणी कल्ली